या संसर्गामुळे निर्माण झालेली आव्हानं लक्षात घेता आरोग्य आणि अर्थव्यवस्थेमधे योग्य समतोल साधण्याची गरज असल्याचं त्यांनी एका मुलाखती दरम्यान नमुद केलं आहे टाळेबंदी पूर्णपणे उठवली जाणार नसली तरी आपण काही गोष्टी टप्याटप्यानं सुरू करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं एकदा व्यवहार सुरू झाल्यानंतर पुन्हा बंद करता येणार नसल्यानं आपण टप्प्यामधे उपाय योजत असल्याचं ते म्हणाले पूनश्च हरीओम म्हणत जून महिन्यापासून टाळेबंदी अंशतः उठवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या सरकारनं सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण केला असल्याच्या पाश्र्वभूमीवर एका प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की हे ठाकरे सरकार नसून सर्वांचं सरकार आहे

महाराष्ट्र बलशाली होण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करू या असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सूनील तटकरे यांनी यावेळी बोलताना केलं कल्याण इथली कोविड चाचणी प्रयोगशाळा आणि कल्याण डोंबिवली इथल्या समर्पित कोविड उपचार केंद्रांचे ऑनलाईन उदघाटनही मुख्यमंत्र्यांनी आज केलं पालकमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते केवळ मोठमोठया सूविधा उभारून चालणार नाही तर योग्य पदधतीनं रुग्ण सेवा वैदयकीय उपचार प्रेशी ऑक्सिजन व्यवस्था तात्काळ उपलब्ध होणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले कोरोनाच्या बाबत नागरिकांच्या मनातलं भय दूर करुन त्यांना दिलासा देण्याबरोबरच सम्पदेशन उपलब्ध करुन देण्यात यावं असही त्यांनी यावेळी सांगितलं

ते आज नाशिकमध्ये सुरू झालेल्या देशातल्या पहिल्या ई गर्व्हनस केंद्राच्या दूरस्थ उद्घाटन प्रसंगी बोलत होते अपवादात्मक परिस्थितीत व्हर्चूल न्यायालयांचं काम सुरू असलं तरी ते कायम राहणार नाही आणि टप्प्याटप्प्यानं न्यायालयाचं कामकाज पूर्ववत सुरू होईल असं ते म्हणाले दूरस्थ न्यायालयांनंतर नेहमीप्रमाणे न्यायालयाचं काम सुरू करण्यासाठी आरोग्य विषयक तज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल असंही न्यायमूर्ती चंद्रचुड यांनी स्पष्ट केलं

देश कोरोना देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येनं जवळपास साडे आठ लाखांचा टप्पा गाठला आहे

बरे झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त असून तामिळनाडू द्सऱ्या दिल्ली तिसऱ्या तर तेलंगणा चौथ्या स्थानावर आहेत